राज्यात पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथकं आज दाखल होत आहेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ

थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही पथकं पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करुन झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत

पाच न्यायाधीशांचं संविधान पीठ या प्रकरणांची सुनावणी करणार आहे न्यायालयानं केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकारलाही यासंदर्भात नोटीस जारी केली आहे याप्रकरणी नोटीस जारी करण्याची गरज नाही असा दावा महाधिवक्ता के के वेण्गोपाल यांनी केला होता तो देखील सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळून लावला आहे

जम्मू काश्मीर आणि लडाख हा भारताचा अभिन्न भाग असून जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान हिंसा भडकावत असल्याचं काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे काश्मीर मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून त्यात बाहेरच्या कोणीही हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं येचुरी यांना काश्मीर दौऱ्यात फक्त मोहम्मद युसुफ यांनाच भेटावं या दौऱ्याचा राजकीय फायदा घेऊ नये असं सांगितलं आहे येचुरी हे जर राजकीय कार्यक्रमात सहभागी झाले तर प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयाला माहिती द्यावी अशी सूचनाही न्यायालयानं केली आहे

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या संशोधकानी ही माहिती दिली

अहमदाबाद मुंबई शताब्दी एक्सप्रेससह काही गाड्या मात्र सध्या सवलतीच्या दरात प्रवास उपलब्ध करून देत असल्यानं या गाड्यांना ही सवलत लागू नसेल अन्य गाड्यांना मूळ प्रवास भाडे त्यावरचा वस्तू सेवा कर आरक्षण शुल्क यासह इतर अधिभारातही सवलत मिळणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

डब्ल्यू

समस्त भारतीयांना या खेळाडूंचा अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी ड्वीट संदेशात म्हटलं आहे या खेळाडूंचं यश प्रोत्साहन देणारं असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे